संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे संरक्षण दलांना सक्षम बनवण्याबरोबरच स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचं उत्पादन आणि उपकरणांच्या निर्मितीवरही भर देण्यात येत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण करण्यात येत असून शस्त्रास्त्र निर्मितीसाठी मेक इन इंडीया योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रांची गुंतवणूक वाढवण्यात येत आहे गेल्या पाच वर्षात सरकारनं संरक्षण दलांचे जवान आणि त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं कारगिल युध्दात भारतानं पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले होते आणि त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं कारगिल विजय दिवस भारताची शक्ती दृढता आणि क्षमतेचं प्रतिक असल्याचंही ते म्हणाले कारगिल विजय दिवस प्रत्येक भारतीयाचा विजय असून युध्द सरकार नाही तर संपुर्ण देश लढतो असं सांगतानाच कारगिल विजय दिवस देशाला सातत्यानं प्रेरणा देत राहील असंही ते म्हणाले दहशतवाद आणि छुपं युध्द संपुर्ण जगासाठी आव्हान ठरलं आहे युध्दात हरलेला देश राजनैतिक हेतू साध्य करण्यासाठी छुप्या युध्दाचा आसरा घेत असून दहशतवादाला खतपाणी घालत आहे मात्र मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण सशस्त्र दलाला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याकडेही प्रधानमंत्र्यांनी यावेळी लक्ष वेधलं दरम्यान युध्दाच्या कक्षा आता रुंदावल्या असून त्यांना अंतराळ आणि सायबरचं स्वरुप प्राप्त झालं आहे भारत राष्ट्रीय सुरक्षेबाबत क्णाच्याही दबावाला बळी पडणार नाही जेव्हा देश सुरक्षित असतो तेव्हाच विकासाची नवी शिखरं गाठता येतात असंही प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील

प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरुनही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल या कार्यक्रमानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून प्रसारण होईल त्याचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता करण्यात येईल मोदी यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे

या दौ यादरम्यान त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी खासदार दिलीप घोष हेदेखील असतील आज दुपारी राष्ट्रपती बेनीनच्या कोटोनू इथं पोहोचतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व विभागाचे सचिव विजय ठाकूर सिंह यांनी दिली आहे राष्ट्रपती उद्या बेनीनचे राष्ट्रपती पेट्रीस टेलोन यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर पोर्टो नोवो इथल्या राष्ट्रीय सभेत ते उपस्थितांना संबोधित करतील दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद या दौ यात तिथल्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत बुधवारी गाम्बियाची राजधानी बंजुल इथं राष्ट्रपती अदामा बेरो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत त्याच दिवशी कोविंद एका विशेष राष्ट्रीय सभेलाही संबोधित करणार आहेत

दुस या दिवशी तिथल्या राष्ट्रपतींशी कोविंद शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत

संसदेनं या आठवड्याच्या सुरुवातीलाच हे दुरुस्ती विधेयक संमत केलं होतं

नव्या कायद्यानुसार केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि राज्य मानवाधिकार आयुक्तांची कालमर्यादा पाच वर्षांवरून तीन वर्ष करण्यात आली आहे पाण्याच्या संवर्धनाला केंद्र सरकारचं विशेष प्राधान्य असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं आहे ते काल रात्री रांची ॐ पाण्याच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी आयोजित जलशक्ती अभियान या राष्ट्रीय मोहिमेच्या उद्वाटनप्रसंगी बोलत होते पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली भूजलपातळीत वाढ करण्याच्या राष्ट्रीय मोहिमेत सर्वानी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याचं शेखावत यांनी सांगितलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हेपीटायटीस या आजाराशी लढण्याच्या उद्देशानं एका व्यापक मोहीमेवर भर दिला आहे पोलियोप्रमाणे या आजाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत एका रुग्णालयात वर्षभर चालणा या मोहीमेचं उद्घाटन बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात हेपीटायटीस या रोगाची कारणं तसंच या रोगाचं उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करायला हवी असंही ते यावेळी म्हणाले

हवामान अंदाजाच्या माध्यमातून देशात सुधारणा घडवण्यासाठी आपलं मंत्रालय महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पृथ्वीविज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्लीत पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते हवामान विभागाच्या अंदाजांमुळे शेतक यांना मोठी मदत होते असं ते म्हणाले भारतीय हवामान विभागाच्या डब्लू डब्लू डब्लू डॉट मौसम डॉट आय एम डी डॉट जीओव्ही डॉट जे या नविन संकेतस्थळाचं उद्घाटनही त्यांनी यावेळी केलं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधे विविध गुंतवणूक प्रकल्पांचं भूमीपुजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज करणार आहेत

गेल्या वर्षी झालेल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती आज दिवसभर चालणा या या कार्यक्रमात खाद्य प्रक्रिया संरक्षण विमान उत्पादन क्रिक्ट्रॉनिक्स उत्पादन उर्जा न्युनतम उर्जा आदी विषयांवर उहापोह होणार आहे बड्या उद्योगपतींनी आधीच लखनौमधे हजेरी लावली आहे

पी नड्डा यांनी सांगितलं

सामान्य माणसाला राजकारणात अत्युच्च पदापर्यंत पोचव् शकणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचं नड्डा यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही सामान्य कुटुंबातून पुढे येऊन राजकारणात अत्युच्च पदावर पोचल्याचं ते म्हणाले नेते धोरण ठराविक उद्देश तसंच कार्यकर्ते या सर्वांचा योग्य समन्वय असणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचं नङ्डा यांनी सांगितलं आपल्या आणि आपल्या नोतवाईकांच्या संपत्तीवर टाच आणू नये म्हणून विजय मल्ल्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

मल्ल्याच्या विरोधात विशेष न्यायालयात सुरू असलेली काळा पैसा हस्तांतरण कायद्यानुसार सुरू असलेल्या प्रकरणांची सुनावणी थांबवावी असा अर्ज मल्ल्यानं खंडपिठाकडे केला होता तो अर्ज उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं गेल्या वर्षी फेटाळला होता

न्यायालयाचे प्रधान सत्र न्यायाधिश एम

भट याला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकानं जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून अटक केली होती काल त्याला ट्राझिंट रिमांडवर अहमदाबाद इथं आणण्यात आलं होतं

बस्तर जिल्ह्यात तिरिया श्रिल्या जंगलात ही चकमक झाली छत्तीसगड आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येनं माओवादी जमले असल्याची खबर मिळाल्यावर जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलांच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम राबवली होती

या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण हे नक्षविरोधी चळवळीचं यश असल्याचं गडचिरोलीच्या पोलिस अध्यक्षिकांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंदीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं काल रात्री हैदराबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

तेलंगणा लोकसभेच्या चेवेला मतदारसंघातून ते निवडून आले होते त्यांनी माहिती आणि प्रसारणमंत्री नगरविकास पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि विज्ञान तसंच तंत्रज्ञान अशा विविध विभागांचं केंदीय मंत्रीपद भूषवलं होतं

चंदीगडला सुमारे चार दशकांनतर बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची संलग्नता मिळाली आहे युटीसीए अर्थात केंद्रीय प्रादेशिक क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष संजय टंडन यांनी ही माहिती आहे